गेल्या चोवीस तासांमधे आतापर्यंतचे सर्वाधिक दहा हजार नऊशे छप्पन्न नवे रुग्ण आढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे या आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या एक लाख सत्तेचाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव झाली असून सध्या एक लाख एक्केचाळीस हजार आठशे बेचाळीस रुग्ण उपचार घेत आहेत या आजारातून आतापर्यंत बरे होणाऱ्यांची टक्केवारी एकोणपन्नास पूर्णांक सत्तेचाळीस टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे देशातील मुतांची संख्या आठ हजार चारशे अठ्ठ्याण्णव झाली असून एका दिवसात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तिनशे श्यहाण्णव आहे

आतापर्यंतच्या एकूण मृत्यम्खी पडलेल्यांमधेही महाराष्ट्राची संख्या सर्वाधिक तीन हजार पाचशे नव्वद आहे कोरोना विषाणूच्या एकूण रुग्ण संख्येतही महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक सत्त्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुग्ण आढळले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं काल रात्री स्पष्ट झाल्यानंतर त्यांना आता मुंबईमधे विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे त्यांच्यासह त्यांच्या सहायकांनाही याची लागण झाल्यानं त्यांचं विलगीकरणही करण्यात येत असल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नंतर याची लागण झालेले मुंडे हे तिसरे मंत्री आहेत

यात शेहचाळीस महिला आणि अठ्ठेचाळीस पुरुष रुग्णांचा समावेश आहे जिल्ह्यात या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या दोन हजार पाचशे चोविस झाली असून यापैकी एक हजार तिनशे त्रेसष्ट रुग्ण बरे झाले आहेत जिल्ह्यात यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकशे अठ्ठावीस आहे औरंगाबाद जिल्ह्यात सध्या एक हजार तेहतीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे जालना शहरातल्या आणखी एका पंचावन्न वर्षीय कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा आज जिल्हा रुग्णालयात उपचारां दरम्यान मृत्यू झाला

दरम्यान अंबड शहरातल्या नाईकवाडी भागातल्या पाच तर जालना शहरातील जयनगरातल्या एका आणि राज्य राखीव दलाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे

नाशिक जिल्ह्यात कोरोनाविषाणूची लागण झालेल्यांची संख्या पाचशे अडोतीस झाली आहे

राजीव गांधी नगर इथला एक प्रुष तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन महिला कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे जिल्ह्यात एकुण कोरोनाविषाणू बाधीत रुग्णांची संख्या आता चव्वेचाळीस झाली असून तीस रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत नंद्रबार जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या तीन आहे

त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना विषाणू बधितांची एकूण संख्या एकोणीस झाली आहे

परचंडे यांचा गेल्या बावीस मे रोजी कर्तव्य बजावत असताना मृत्यु झाला होता पोलीस महासंचालक कार्यालयाकडून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत त्यांना हा विशेष सहायता निधी मंजूर झाला होता

पालिका प्रशासनाकडून कोरोनाविषाणू बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार झाले पाहिजे अशी वारंवार सूचना देऊनही यूगंधर रुग्णालयानं या सूचनांकडे द्र्लक्ष केलं त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे